माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतिनिमित्त हा दिवस साजरा केला जातो

मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसानं काल रात्रीपासून उसंत घेतली आहे

विविध रेल्वेस्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पहाटे विशेष गाड्या सोडण्यात आल्या महानगरपालिकेच्या अनेक शाळाचं रुपांतर तात्पूरत्या निवा यांमधे करुन तिथे अन्न पाण्याची सोय करण्यात आली होती अनेकांनी आपापल्या कार्यालयातच राहणं पसंत केलं होतं गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधे मुंबई महानगरपालिकेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचा पाण्याच्या वेढ्यात बुडून मृत्यू झाला आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून मुंबई आणि आसपासच्या परिसरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमान सेवा आज दुस या दिवशी देखील विस्कळीत झाली आहे

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली

धुळे जिल्ह्यातले बहुतांश लघू आणि मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरलेआहेत अशा परिस्थितीतीत पावसामुळे नदींना पूर येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन धूळ्याचे जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनी केलं आहे वर्धा जिल्ह्यात मंगळवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून समुद्रपूर तालुक्यातल्या रासा घोणसा पिपरी या गावांचा इतर गावांशी संपर्क तूटला आहे मंगरुळ गावात प्राचे पाणी शिरले आहे दाणापूर खेला गुराखी गुणवंत घसाड हा धाम नदीतून मार्ग काढत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाङून गेला हिंगणघाट उमरेड मार्गावरील खापरी नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे सावंगी सायगव्हान मार्ग बंद असून वाघाडी नदी दुथडी भरून वाहत आहे कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे

या धरणाची पाणी साठवण क्षमता संपृष्टात आल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत

त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढत चालली आहे त्यातच हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे

अमरावती जिल्ह्यात मोर्शी इथल्या पूरपरिस्थितीत नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले नवाल यांनी काल संध्याकाळी मोर्शी इथं भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले

कॉकलिअर प्रत्यारोपण करण्यात आलेल्या मुलांच्या उपचारासाठी मनुष्यबळ विकसित करण्यासाठी मुंबईतल्या अलि यावर जंग राष्ट्रीय मुक बंधिर संस्थेनं देशात प्रथमच एक वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे